केळकर समितीच्या सर्व शिफारसी स्वीकारणं अशक्य मुख्यमंत्र्याचं प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रांची इथं मृख्य समारंभ सुरु झाला आहे त्यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आजच्या तणावपूर्ण जगतात शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी योग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनवायच आवाहन केल हृदयासाठी योग ही आजच्या दिवसाची संकल्पना आहे योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असणाऱ्यांना आणि योग विकासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रधानमंत्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम होत असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाबा रामदेव उपस्थित राहणार आहेत

इतर राज्यं आणि परदेशांमध्येही योग दिन साजरा करण्याची जय्यत तयारी आहे विधान परिषद राज्याचा समन्यायी विकास व्हावा या उद्देशानं आघाडी सरकारनं नेमलेल्या डॉ विजय केळकर समितीच्या अहवालातील शिफारसी आहेत तशा स्वीकारणं शक्य नाही यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत स्पष्ट केलं काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता या अहवालातल्या काही शिफारसी स्वीकारल्या आहेत इतर शिफारशींवर चर्चा सुरु आहे अजुनही अंतिम निर्णय घेतला नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं

राज्यात मराठी भाषेचं शिक्षण अनिवार्य करण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले

त्यामुळे निश्चितपणे कायद्यात बदल करुन अतिशय कडक कायदा याठिकाणी तयार केला जाई आणि महाराष्ट्रामध्ये मराठी शिकणं हे सर्वाना बंधन कारक राहील याकरता शाळांना कोणत्याही बोर्डाची ती शाळा असो त्या शाळेला हे शिकवावं लागेल त्याकरता सर्व आवश्यक बदल कायद्यात केले जातील तुळजापूर मंदिरातल्या शिवकालीन नाणे चोरी प्रकरणाची तसंच भिवंडीतील वज्रेबर मंदिरातही तीन वेळा चोरी झाल्याप्रकरणाची सीआयडी चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानपरिषदेत दिली औद्योगिक क्षेत्र आणि परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईची रक्कम वाढवली जाईल आणि या कारखान्यांवर वचक ठेवला जाईल असं कालपर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत प्रश्रोत्तराच्या तासाला सांगितल

राज्याच्या विकासासाठी मुंबई महानगर विभागीय विकास प्राधिकरणाच्या धरतीवर राज्यस्तरीय स्वतंत्र प्राधिकरणाची आवश्यकता नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भूजबळ यांच्या मागणीवर सांगितलं विधानसभा जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या दुरुस्तीबाबत असलेल्या वेगवेगळ्या निधींना एकत्र करुन त्याद्वारे दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली सदस्य सत्यजीत पाटील सरुडकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या महाडीवी शेतकऱ्यांकरता असलेली पीक विमा योजना पंतप्रधान किसान सन्मान योजना दृष्काळी मदत आणि अन्य कृषीविषयक योजनांचे लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांना आता एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा महाडीबीटी या नवीन पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी काल दिली विधानभवनातील कषी विभागाच्या बैठकीत ते बोलत होते राष्ट्पती जनतेच्या आशा आकांक्षाच्या अनुरूप सरकार एका भक्कम सुरक्षित संपन्न आणि समावेशक भारताची निर्मिती करण्यासाठी पुढे जात आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करताना सांगितलं ते म्हणाले की ही यात्रा सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या भावनेनं पुढे जाईल जल संवर्धनावर भर देण्यासाठी सरकारनं जलशक्ती मंत्रालय स्थापन केल्याचा त्यांनी उल्लेख केला

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज काल तहकूब करण्यात आलं

पुनाळेकर यांच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या माहितीची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं त्यांना पुन्हा सीबीआय कोठडी द्यावी अशी सीबीआय न्यायालयात मागणी केली होती त्यावर काल दूपारी सुनावणी झाली मालेगाव स्फो मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुरु असलेल्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्यातून पूर्ण सूट मिळावी अशी मागणी असणारा प्रज्ञासिंग ठाकूर यांचा अर्ज राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं फेटाळला आहे आपण खासदार असल्यामुळे संसदेच्या कामकाजात रोज सहभागी व्हायचं असल्यानं न्यायालयात अनुपस्थित राहण्याची मुभा प्रज्ञासिंग यांनी मागितली होती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मरण पावलेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत

एसी रत्नागिरी एसटीच्या एकाहत्तर वर्षांच्या वाटचालीची ओळख करून देणारं वारी लाल परीची गाथा नव्या युगाची हे फिरतं प्रदर्शन काल रत्नागिरीत दाखलं झालं

प्रदर्शनाविषयी रोहित धेंडे यांनी आकाशवाणीला सांगितलं आपली जी रेग्युलर बस आहे त्या रेग्युलर प्रवाश्यांच्या बसला कन्हव करून या प्रदर्शनाच्या बसमध्ये परावर्तीत केलेली आहे

चा एकाहत्तरावा वर्धापनदिन साजरा झाला आणि एस

ने बाहत्तराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि तेव्हा पासून सुरू झालेला हा एस

चा या वारीचा महाराष्ट्र दौरा आज रत्नागिरीत येऊन थांबलेला आहेआता येत्या आठवड्यातल शेड्यल हे सिध्दर्गतल आहे पुढे करत करत कोल्हापूर सांगली सातारा पुणे उस्मानाबाद लातूर असे अनेक जिल्हे करत करत एस

आता पुढच्या आठवड्यामध्ये पंढरपूरच्या वारीत देखील ही बस सादर होणार आहे एमईएस आयबीसी सैन्य अभियांत्रिकी सेवा आणि आयबीसीच्या वतीनं आजपासून पुण्यात दोन दिवशीय तंत्रशिक्षण परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये बांधकाम व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहे आकाशवाणी बठक आकाशवाणी पुणे केंद्राच्या ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक काल नाबार्ड च्या कार्यलयात संपन्न झाली त्यावेळी केंद्र प्रमुख आशिष भटनागर कार्यक्रम विभाग प्रमुख गोपाळ औटी कार्यक्रम अधिकारी अनिलक्रमार पिंगळे आणि नाबार्ड चे प्रमुख उदय शिरसाळकर यांनी पुढील तिमाहीतले कार्यक्रम निश्वित केले जळगाव जळगाव मध्ये कालपासून राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन राज्याचे माजी मंत्री सुरेश दादा जेन यांच्या अध्यक्षतेखाली महापौर सीमा भोळे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा मोहम्मद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले

लक्ष्मीसेन महास्वामी यांचं काल कोल्हापूर इथं निधन झालं

आज सकाळी सहा ते आठ या वेळेत शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे

रत्नागिरी सिंधूदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल यंदाच्या हंगामाच्या मोसमी पावसाच्या पहिल्या दमदार सरी बरसल्या येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्यभर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे दरम्यान काल राज्याध्या इतर काही भागात पहिल्या पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे विदर्भात मात्र काही भागांत उष्णतेची लाट आहे